काही ठळक बातम्या

महत्वाकांक्षी परिवर्तनात्मक दूरदृष्टीमुळं भारत गुंतवणुकीसाठी स्रुरक्षित ठिकाण असल्याचं उपराष्ट्रपती श्री

व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन

पर्यटकांची संख्या वाढली असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत आता बारा महिने करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

खरेदी करावं असं उद्योग विकास आयुक्तांचं आवाहन महत्वाकांक्षी परिवर्तनात्मक दूरदृष्टीमुळं भारत गुंतवणुकीसाठी जगातील सुरक्षित ठिकाण बनलं आहे असं उपराष्ट्रपती श्री

व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे माल्टा इथं माल्टा चेंबर ऑफ कॉमर्स आणि भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या भारत माल्या व्यापार मंचाला ते संबोधित करत होते माल्टाच्या अध्यक्षा श्रीमती मेरी लुईज कोलेरो प्रेका यावेळी उपस्थित होते भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर आठ टक्क्यांच्या आसपास असून सध्या जगातील वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले सामाजिक स्रधारणा राबवण्यासाठी विकास आणि वाढ आवश्यक असल्याचं सांगून ते म्हणाले की प्रत्येक बाबतीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज नवी दिल्लीतील सन डायल पार्क इथं सांडपाणी पुर्नवापर प्रकल्पाचं उद्घाटन केलं या प्रकल्पाअंतर्गत तयार होणाऱ्या स्वच्छ पाण्याचा वापर विविध उपक्रमांसाठी करता येणार आहे

हर्षवर्धन यांनी डी बी

बिराक आणि बील आणि मिलींदा गेट्स फाउंडेशनद्वारा प्रायोजित दोन जैव शौचालयांचं उद्घाटनही केलं स्वच्छ भारत अभियानानं निर्धारित केलेली उद्दिष्ट गाठण्याचा हा प्रयत्न आहे वाराणसी मध्ये वाहतूक व्यवस्थेत झालेल्या सकारात्मक बदलामुळं पर्यटकांची संख्या वाढली असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

ज्रन्या काशी शहरामध्ये एकात्मिक वीज प्रकल्प आणि बनारस हिंदू विद्यापीठात उभारलेल्या अटल उद्योग संगोपन केंद्रांचं उद्घाटन पंतप्रधानांनी आज केलं वाराणसीत एल ई डी बल्बचा वापर वाढला असून वीज देयकात त्यामुळं मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचं त्यांनी सांगितलं वाराणसीच्या विकासाला नवीन दिशा देण्यात आपलं सरकार यशस्वी ठरलं असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात पाच कार्यकर्त्याच्या अटकेचं समर्थन करणारी काही कागदपत्रं आहेत कां याची चाचपणी आपण दोन दिवस करणार असल्याचं सर्वोच्च व्यायालयानं काल स्पष्ट केलं या पाच कार्यकर्त्याना त्यांच्या घरातच नजर कैदेत ठेवलं आहे त्यात आणखी दोन दिवसांची वाढ केल्याचं सरन्यायाधीश दीपक मिश्रा व्यायमूर्ती ए

खानविलकर न्यायमूर्ती डी

चंद्रचूड यांच्या पीठानं सांगितलं या कार्यकर्त्यांच्या अटकेचा स्वतंत्रपणे तपास व्हावा आणि त्यांची त्वरित सुटका व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या स्रनावणीदरम्यान ते बोलत होते जर तपासात काही चुका असतील तर विशेष तपास पथकामार्फत चौकशीचा विचार करू असं न्यायालयानं सांगितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यक्तिमत्व विकासातून भेदभावरहित आणि समानतेवर आधारित सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी कार्यरत असल्याचं सरसंघचालक श्री मोहन भागवत यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नवी दिल्ली इथं आयोजित केलेल्या भविष्यातला भारत संघाच्या नजरेतून या विषयावरच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेत ते बोलत होते औद्योगिक सुरक्षा उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना दहा राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कारानं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री श्री संतोष गंगावार यांच्या हस्ते गौरविण्यात आलं नवी दिल्ली इथल्या डॉ

याप्रसंगी विविध श्रेणीतील प्ररस्कार प्रदान करण्यात आले महाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना एकूण दहा राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार प्राप्त झाले आहेत

केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्ली इथून देशभरात सुरू करण्यात आलेल्या चाचणी सराव केंद्राचं उद्घाटन ग्रगल हँगआऊट मार्फत केलं

पालिका आणि ग्रामपंचायतींमध्ये राखीव जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास बारा महिन्यांचा कालावधी देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला यापूर्वी हा कालावधी सहा महिने इतका होता मात्र उमदेवारी अर्ज भरताना पडताळणी समितीकडं केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य प्ररावा सादर करणं गरजेचं असणार आहे जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च व्यायालयानं दिल्यानं राज्यातील स्रमारे नऊ हजार सदस्यांचं पद धोक्यात आलं आहे आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट अ या सवंगातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं एम पी एस सी मधून वगळून निवड मंडळामार्फत भरण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर आणि बांबू शॉप तर्फे आज जागतिक बांबू दिनानिमित्त बांबू वृक्षारोपनाचा कार्यक्रम श्री

पाटील प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या हस्ते संपन्न झाला या दिनाच्या निमित्तानं शेतकऱ्यांमध्ये बांबू लागवडीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या द्रष्टीनं विदर्भात बांबूची लागवड आणि मुल्यवर्धन या विषयावर कार्यशाळेचं आयोजन देखील करण्यात आलं याबाबत महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री

पंतप्रधान मातृवंदना योजनेअंतर्गत पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलेला तीन टप्प्यात पाच हजार रूपयांचा निधी मिळण्याची तरतूद आहे ही योजना चिकित्सा आरोग्य आणि कुटूंब कल्याण विभागाच्या अंतर्गत राज्य कुटूंब नियोजन सेवा संस्थेच्या माध्यमानं संचालित करण्यात येते नोंदणीच्या पहिल्या टप्प्यात हजार रूपये गर्भावस्थेच्या सहा महिन्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दोन हजार तर बाळाच्या जन्म झाल्यावर पहिलं लसिकरण झाल्यावर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील दोन हजार रूपये देण्यात येतात या योजनेच्या लाभार्थी रूचिता भ्रजबळ यांनी आपलं अनुभव कथन केलं

मला एकच किश्त मिळाली आहे

इतर सरकारी हॉस्पिटलमध्ये जेव्हा माझी डिलिवरी झाली तेव्हा पाच सहा महिन्यानंतर ही योजना निघाली तेव्हा केली

राज्यातील सर्व सरकारी विभागांनी गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस पोर्टलवरूनच खरेदी करावी तसंच जास्तीत जास्त उत्पादक आणि प्रखठादार नोंदणीकृत व्हावेत यासाठी जन जागृती करावी असं आवाहन उद्योग विकास आयुक्त डॉ हर्षदीप कांबळे यांनी केलं आहे आज राष्ट्रीय अभियान उद्योग विभाग आणि उद्योग संचालनालयामार्फत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते

राज्यातील या पोर्टलवरील उलाढाल वाढविण्यासाठी या कार्यशाळेचा निश्चितच उपयोग होणार आहे